ते आज सामाजिक संपर्क माध्यमातून जनतेशी बोलत होते हातावर पोट असलेल्या किमान कर्मचाऱ्यांचं वेतन उद्योजक तसंच व्यावसायिकांनी थांबव् नये असं मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं शेतीची कामं तसंच जीवनावश्यक वस्तू विक्रीची दकानं बंद राहणार नाहीत मात्र नागरिकांनी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी एकट्याने जावे गर्दी करू नये या आवाहनाचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला गुढीपाडव्यानिमित्त म्ख्यमंत्र्यांनी सर्वांना श्रभेच्छा दिल्या कोरोनाच्या संकटावर मात करून विजयाचा संकल्प करूया असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे

द्काने मॉल आणि इतर आस्थापना बंद पडल्यामुळे खासगी सुरक्षा संस्थांवर परिणाम होण्याची शक्यता आहे खासगी सुरक्षा उद्योगाला मानवी दृष्टिकोनातून बघावे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्यावे असंही त्यात म्हटलं आहे

काल इस्लामपूर इथं पाच नवीन रूग्ण आढळले प्ण्यातल्या दोन कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे आज सुटी देण्यात आल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

गावाच्या वेशीवरच रस्ता बंद करण्यात आला असून गावातला माणूस बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा माणूस गावात येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे दरम्यान या परिस्थितीत नागरिकांच्या वैद्यकीय किंवा वैयक्तिक आपत्कालीन आवश्यकतेसाठी हिंगोली जिल्हा पोलिसांनी आपत्कालीन कक्षाची स्थापना केली आहे अपरिहार्य कारणास्तव स्वाक्षरीकृत आणि शिक्का मारलेला परवानगी फॉर्म व्हॉट्सअॅ पवर पाठवण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली आहे

अनेक शहरांमध्ये दैनंदिन गरजेचं वाणसामान तसंच भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना दुकानदारांनी दुकानासमोर आखून दिलेल्या वर्तुळांमध्ये उभं राहून खरेदी करावी लागली औरंगाबाद शहरात अनेक छोट्या द्कानांसमोरही ग्राहकांसाठी वर्तृळं आखून ठेवली आहेत सोयगाव तालुक्यातल्या फर्दापूर इथं पोलिसांनी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर गर्दी वाढू नये म्हणून दुकांनाबाहेर विशिष्ट अंतरावर वर्तूळ आखून नियोजन आहे सिल्लोड तालुक्यातल्या शिवना इथं भरलेला आठवडी बाजार पोलिसांनी बंद केला नांदेड शहरात भाजीविक्रेत्यांनीही अशाच प्रकारे आखून दिलेल्या चौकटीत उभं राहून ग्राहकांनी भाजीपाला खरेदी केला परभणी इथं भाजीपाला तसंच ग्रढीपाडव्यानिमित्त आवश्यक साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी तुरळक गर्दी केली होती लातूर इथं किराणा भाजीपाला फळ दूध बेकरी मांस आदी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानदारांनी ग्राहकांना घरपोहोच सेवा देण्याचं आवाहन लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे यासाठी दुकानदारांना ओळखपत्र दिलं जाईल तसंच त्यांच्या वाहनांना वाहत्कीची विशेष परवानगी दिली जाईल असं महापौरांनी सांगितलं आहे संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत नागरिकांनी घरात राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटणकर यांनी केलं आहे

मात्र यानंतर जिल्ह्यातल्या नागरिकांनी शिस्तीचं पालन करत रांगेत उभं राहून भाजी खरेदी केली आहे सांगली महापालिकेच्या क्षेत्रात सोळा भाजी केंद्र सुरू करण्यात आली आहेत

हिंदू कालगणनेनुसार आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होते नागरिकांनी आज आपल्या घरावर गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत केलं कोरोना प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू असल्याने साधेपणानं सण साजरा होत आहे

तसंच गुढी उभारून मंदिरावर नवीन ध्वजही चढवण्यात आला कोरोना प्रतिबंधक उपायांमुळे लॉक डाऊन सुरू असल्यानं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे